राज्यातल्या जनतेला काल त्यांनी संबोधित केलं यावेळी बोलतांना ते म्हणाले एअर कंडिशनर वापर कमी करा थंड पाणी थंड पेय ते पेऊ नका घरात बसले काय करायचं तर उघडला फ्रीज आणि बाटली लावली तोंडाला अजिबात करू नका जे काय आपलं साधं नेहमीच टेंपरेचर पाणी प्या गरम पेय प्या एकूणच एलर्जी पासून दर राहा नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ नका आपल्या शासकीय यंत्रणाच यासाठी आहे कोरोनासाठी उघडलेली आहेत तिकडे जाऊन त्याची तपासणी करा इतर राज्यातल्या बेघर मजुरांनी स्थलांतर करण्याची गरज नाही त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय राज्य सरकारनं केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात जिवनावश्यक वस्तुंचा अन्नधान्याचा साठा पुरेसा असून याची वाहतूक हळूहळू सुरु होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तसंच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग तसंच संस्थानी मदत देणं सुरु केलं आहे

क्रिकेटपटू रोहित शर्माने कोरोना प्रतिबंध आणि उपचारासाठी सुमारे ऐंशी लाख रुपये मदत दिली आहे

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी अकरा लाख रुपये मदत दिली आहे भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मदत निधीत शंभर कोटी रुपये जमा केले आहेत

राज्यात कोरोना विषाणूला सामोरं जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असल्याचं ते म्हणाले

पिंपरी चिंचवडमधून नऊ पुण्यातून सात नागपूर चार यवतमाळ तीन आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद इथल्या एका रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे या सर्वाँना त्यांच्या घरी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याव्यतिरिक्त राज्यभरात साडे चार हजारावर रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे लॉकडाऊनच्या काळात घरी राहताना कंटाळा घालवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर किंवा मद्यसेवन टाळण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकात अशा अंमली पदार्थांच्या सेवनानं शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते तसंच मानसिक आरोग्यालाही बाधा पोहोच् शकते असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

यात विदेशातल्या नागरिकांचाही समावेश होता

यामुळे आता सरकारनं देशभरातून या संमेलनात सहभागी झालेल्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे

दरम्यान या संमेलनाचे आयोजक मौलाना साद यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे

याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागानं जारी केला

ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही या सर्वांचे उर्वरीत वेतन द्सऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसंच कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली खुल्या बाजारात दुधाचे दर घसरल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले येत्या काही दिवसात हे संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत ही खरेदी सुरु राहील असं पवार यांनी सांगितलं या सर्व द्धाची भूकटी करुन नंतर ती ऑनलाईन विक्री केली जाणार आहे

संपूर्ण देश हा कोरोनाशी लढतो आहे अशा या युध्दजन्य परिस्थितीमध्ये आज एप्रिल फुलच्या दिवशी कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा चेष्टा करू नये असं आवाहन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे ते म्हणाले आज एक एप्रिल दरवर्षी आपण एप्रिल फूलच्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांशी आपल्या मित्रांशी चेष्टा करतो मस्करी करतो पण आज संपूर्ण भारत देश हा कोरोनाशी लढतोय आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये एप्रिल फूल दिवशी आपण कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारची चेष्टा आपण करु नये यासाठी आपण सहकार्य करावे याबाबतीत जर कोणी सहकार्य करणार नाही आणि अफवा जरा पसरेल तर त्याच्यावर सायबर क्राईम माध्यमातून कारवाई करण्यात येईल दरम्यान लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली आहे देशमुख यांनी काल मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या निवारा छावण्यांना भेट देऊन स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांना अन्नधान्याचं वाटप केलं

रेल्वेनं याआधीच पाच हजार रेल्वे डब्यांचं विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याचं काम सुरू केलं आहे

अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यांचा प्रवठा चालू आहे त्याच्या वितरणात एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी पाच लाख रुपये त्याच्या कुटुंबाला द्यायचं जाहीर केलं आहे शोरुम गोदाम कर्मचारी डिलीव्हरी बॉईज आणि मेकॅनिकचा त्यात समावेश आहे

औरंगाबाद शहरात काल रात्रीपासून वाहनांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हे मनाई आदेश जारी केले यानुसार रात्री रात्री बारा वाजेपासून चौदा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत सायकल अथवा स्वयंचलित द्चाकी तीनचाकी किंवा चारचाकी वाहनं रस्त्यावर फिरू शकणार नाहीत आपत्कालीन सेवा पोलिस आरोग्यसेवा रुग्णसेवा तसंच माध्यम प्रतिनिधींना या मनाई आदेशातून सूट असेल मात्र अशा वाहनचालकांनी आपली ओळखपत्रं तसंच कायोलयान दिलेलं पत्र सोबत बाळगणं आवश्यक आहे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आता ड्रोन पेट्रोलिंग सुरू केली आहे

कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या नांदेड शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी तसंच शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं आठवडी बाजार बंद असतांनाही ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या आवाहनाकडे द्लेक्ष करत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली दरम्यान हिंगोलीत कोरोनाचा दुसरा संशयित आढळला असून त्याच्या घशातल्या स्रावाचे नम्ने औरंगाबाद इथं तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यात संचारबंदीचा भंग करुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहनं जप्त करण्यात येत आहेत पोलिसांनी काल लातूर इथं तीस दुचाकी आणि दोन चारचाकी ताब्यात घेतल्या लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरच ही वाहनं परत करण्यार येतील असं लातूर शहरचे पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी सांगितलं

या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली या मूलांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्टीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही व्यवस्था करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं काल गरजुंना जेवणाची पाकीटं वितरीत करण्यात आली

धान्यासह इतर आवश्यक वस्तंचा या कीटमध्ये समावेश आहे

यावेळी प्रशासनाला गर्दी टाळण्यासाठी दररोज चार ठिकाणी भाजी मंडी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या भाजीविक्रेते आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

या कक्षाच्या माध्यमातून कोरोना आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे लॉकडाऊनमुळे सध्या वाहनांची संख्या कमी झाल्यानं आणि उद्योग बंद असल्याचं शहरांमधलं प्रद्षण कमी झाल्याचं दिसून येत आहे टाळेबंदीत वाहतूक आणि उद्योगांचं काम हे महत्त्वाचे प्रद्षण करणारे घटक नसल्याने प्रद्षणाचं प्रमाण कमी झालं आहे असे मुंबईच्या आयआयटीएम सफरचे संचालक डॉ गुफरान बेग यांनी आकाशवाणीला सांगितलं

जिल्ह्यातले अनेक उद्योग सध्या बंद असले तरीही या सर्व कामगारांची काळजी घेण्याचं आणि त्यांचे पगार वेळीच देण्याचं आश्वासन लातूर जिल्हा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बलदवा यांनी दिलं आहे

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि कंधार तालुक्यातील सत्तर मजूर तेलंगणा राज्यात ऊसतोड आणि मिरची तोडण्यासाठी गेले होते त्यांना जलस्वराज्य परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी शासकीय मदत मिळवून दिली याबद्दल त्यांनी दिलेली ही माहिती

दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नव्यानं तयार करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली हे रुग्णालय तातडीनं कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांना दिल्या

हा परदेशी नागरिक इंग्लंड इथून पर्यटन व्हीसावर औरंगाबाद इथं आला आहे विदेशी नागरिक घरात भाडेकरू म्हणून राहत असताना ही माहिती दिली नाही आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा या घरमालकाविरूध्द दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं

या संदर्भात संलग्नित सर्व महाविद्यालयांना कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी परिपत्रक पाठवलं आहे

जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसल्याची तक्रार विरोधी पक्षातून होत होती काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती

या आगीमध्ये महत्त्वाची अनेक कागदपत्रं तसंच संगणक आदी साहित्याचं मोठं नुकसान झालं आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही औरंगाबाद जिल्ह्यातल्या रजापूर ढोरकीन इथं काल मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला जालना शहरासह परिसरातल्या नागेवाडी इंदेवाडी जामवाडी गोंदेगाव वंजारउम्रद तांदळवाडी विरेगाव रामनगर या भागात काल दपारी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू हरभरा पिकांसह फळबागांचं नुकसान झालं

हर्सुल काराग्रहात केलेल्या बांधकामाचं प्रलंबित बील मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून त्यानं ही लाच मागितली होती

शौचालयाच्या कामाचं बील काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती